लोकसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधी पक्ष च्रकीच्या मार्गावर जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं काँग्रेससह विरोधकांचा आंदोलनाला असलेला पाठिंबा काश्मीरमधला फुटीरतावाद अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं मुद्रा योजना स्टार्ट अप प्रधानमंत्री फसल बीमा योजना वस्तू आणि सेवा कर स्वच्छ भारत मिशन यासारख्या सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली राज्यसभेतही या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआरचा काँग्रेसकडून सध्या विरोध केला जात आहे मात्र संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात एनपीआरचं काम सुरू झालं होतं याकडे लक्ष वेधलं

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यात श्रीलंका नेपाळ आणि भूतान मधल्या नागरिकांचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या प्रस्तावावरच्या मतदानापूर्वी सर्व विरोधी सदस्यांसह सभात्याग केला दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी केलेल्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव काल दोन्ही सदनांनी आवाजी मतदानांनं मजूर केला काँग्रेस नेते राहल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या भाषणावर सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना टीका केली आहे इतर अनेक मुद्यांवर बोलणारे पंतप्रधान बेरोजगारीच्या मुद्यावर काहीही बोलत नाहीत याकडे राहल गांधी यांनी लक्ष वेधलं

याबाबत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं काल दिले राज्यभरात पाणथळ जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले

काल मुंबईत वीज ग्राहक संघटनेसोबत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते वीजदरांसंदर्भात राज्य वीज नियामक आयोग एम ई आर सीकडे प्रस्ताव आला असून त्यासाठी जनसुनावणी घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं

विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते उच्च शिक्षणात आता विद्यापीठ अन्दान आयोग कुलगुरू शिक्षण प्रणाली ऐवजी गुरूकुल शिक्षण पध्दती आणणार असल्यानं विद्यार्थ्यांनी राजकीय कटपुतळी होवू नये यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांनी त्यांना असामाजिक घटकापासून द्र ठेवावं असं आवाहन पटवर्धन यांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल ठाणे इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण झालं बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या जीवनप्रवासाची सर्वसमावेश माहिती या स्मारकात संग्रही करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध नागरी कामांचा श्भारंभ देखील यावेळी करण्यात आला

पतधोरण निर्धारण करणाऱ्या समितीनं एकमतानं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले

ज्या ठिकाणी गुटख्याचा साठा सापडेल किंवा गुटख्याची वाहतुक होत असलेली आढळेल तिथल्या स्थानिक अन्न औषध प्रशासन अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं

ऊस शेती संशोधनात अग्रेसर असलेल्या या संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या ऊस शेतीविषयक संशोधनाला चालना देण्याच्या हेतून हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे ही जमीन कोणत्याही व्यावसायिक हेतुसाठी वापरता येणार नाही या अटीवरच वितरीत केली असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे संस्थेचं जालना इथलं केंद्र शेतकऱ्यांना बियाणांचं वितरण करेल तसंच ऊसाच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यासाठीही प्रयत्न करेल अशी माहितीही टोपे यांनी दिली

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या प्रस्काराचं हे पाचवं वर्ष आहे

यामुळे काही रेल्वेगाड्या अंशत रद्द करण्यात आल्या असून काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे

शहाजिंदे यांची निवड झाली आहे संमेलनाचे उद्घाटन विचारशलाका त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर नागोराव कुंभार यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी क्रषी उद्योजक निलेश ठक्कर हे आहेत मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष जयद्रथ जाधव यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली

बस स्थानकापासून तुळजाभवानी मंदिरापयँत स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर मंदिर गाभारा मंदिर परिसर शिवाजी दरवाजा आणि पायऱ्या स्वच्छतागृह परिसर आणि नागझरी परिसराची स्वच्छता करण्यात आली

उद्घाटन सोहळा झाल्यानंतर महिला बचत गट मेळावा होणार असून यावेळी जालना इथल्या उद्योजिका सीता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत

करामुळे मिळणाऱ्या महसुलातून देशाचा विकास होत असतो त्यामुळे कर भरणं हे सर्वांचंच दायित्व असल्याचं मत सहाय्यक आयकर आयक्त अशोक मंगनानी यांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यशाळेस व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आज मतमोजणी होणार आहे